त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकव्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेताजींना आदरांजली वाहिली आहे सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वांतत्र्यलढ्याचे एक नायक होते आणि सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेते म्हणून जनमानसात त्यांचं स्थान कायम आहे असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे सुभाषबाबूनी लोकांमधे देशभक्ती रुजवली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा हजारो लोकांना दिली असं नायडू यांनी म्हटलं आहे तर सुभाषबाबूचं शौर्य आणि वसाहतवादाच्या विरोधातलं त्यांच्या योगदानाबद्दल देश कायम ऋणी राहील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे औरंगाबादच्या महावितरण प्रादेशिक कार्यालय आणि महावितरण परिमंडळ कार्यालयात देखील आज प्रभारी प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर यांच्या हस्ते बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं

या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी विजेता ठरणं ही बाब अभिमानास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे राज्यातल्या युवा खेळाडूंना यापुढेदेखील चमकदार कामगिरी करता यावी यासाठी शक्य ते पाठबळ दिलं जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आज आदरांजली वाहिली बाळासाहेब ठाकरे यांनी सदैव भारतीय परंपरा आणि मूल्यांचा अभिमान बाळगला लोकांच्या कल्याणाच्या मुद्यांवर बोलताना त्यांनी कधीही कशाची पर्वा केली नाही असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयतीनिमित्त आज गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर मनसेचं अधिवेशन सुरु आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवकालीन राजमुद्रा आहे आजच्या अधिवेशनासाठी सकाळपासून राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले आहेत या अधिवेशनाला संध्याकाळी चार वाजता राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत

गेल्या पाच वर्षात नोकरभरती न झाल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण येतो आहे यामुळेच राज्य सरकारनं रिकाम्या जागांवर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे सांगलीत इस्लामपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयाचं काल जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते आरोग्य पोलीस आणि महसूल विभागासह अनेक विभागांत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं त्यांनी सांगितलं या भरतीसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होतील असं पाटील यांनी सांगितलं राज्यात तालुक्याच्या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्याचं काम नांदेड जिल्ह्यातून सुरु केलं जाणार आहे त्यासाठी नांदेडमधल्या माहूर किनवट देगलूर भोकर आणि मुखेड या पाच तालूक्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले आहेत

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं निवडणुक आयोग आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागानं दिव्यांग मतदाता जागरूकता अभियाना अंतर्गत आज दिव्यांग कर्मचाऱ्यांची रॅली काढली उप जिल्हा निवडणूक अधिकारी पांड्रंग कुलकर्णी यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली सुधागड तालुक्यात जांभूळपाडा इथं अनघाई किल्ल्यावरून पडुन कृष्णा मनोहर पार्टे या तरूण गिर्यारोहकाचा मृत्यू झाला अनघाई किल्ल्यावर चढाई करत असताना पाय घसरून खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली

कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणातल्या दोषींवर कारवाई केली जाईल असं कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे ते सांगली काल इथं बातमीदारांशी बोलत होते हा घोटाळा गंभीर असल्याचंही ते म्हणाले सांगलीत आलेल्या पुराच्या वेळी घडलेल्या ब्रह्मनाळ बोट दूर्घटनेचीदेखील चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली